आचार संहिता शिथिल राज्यात द्ष्काळ निवारणाचे उपाय हाती घेण्यासाठी निवडणूक आयोगानं महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली आहे

त्यामुळे दृष्काळ निवारणासंदर्भात मंत्र्यांना दौरे काढता येणार आहेत तसंच मतमोजणी प्रक्रियेत नसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्याविरुद्ध एका माजी कर्मचारी महिलेनं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं मत न्यायमूर्ती एस

बोबडे यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यांच्या चौकशी समितीनं काल व्यक्त केलं आहे समितीचा हा अहवाल अंतर्गत प्रक्रियेचा हिस्सा असून तो जाहीर केला जाणार नाही असं न्यायालय प्रशासनातर्फे सांगण्यात आलं

दरम्यान सरन्यायाधीशांना गोवण्यासाठी कथितपणे खोट्या लैंगिक छळाचा कट रचला जात असल्याबाबत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचा आदेश सीबीआयला द्यावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्याचं सर्वोच्च न्यायालयानं काल मान्य केलं विधीज्ञ एम एल शर्मा यांनी संबंधित याचिका दाखल केली असून त्यावर यथावकाश सुनावणी केली जाईल असं न्यायालयाच्या एका खंडपीठानं सांगितलं राफेल राफेल प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांची सुनावणी एकाच दिवशी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं काल सांगितलं

तसंच चारा छावण्यांतली पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे

तर लहान जनावरांना पूर्वीच्या साडेसात किलोच्या जागी आता नऊ किलो हिरवा चारा ऊसाचे वाढे किंवा ऊस दिला जाईल त्याबरोबरच पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम हे अॅप विकसित करण्यात आलं आहे

जिल्ह्यातल्या दृष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते

नौदलाच्या ताफ्यात तिचा समावेश करण्यापूर्वी तिच्यावर अनेक चाचण्या करण्यात येतील स्कॉर्पिन श्रेणीच्या एकंदर सहा पाणबुड्या बांधण्याचं कंत्राट माझगाव डॉकनं एका फ्रेंच समुहासोबत केलं आहे या श्रेणीतली पाचवी पाणबुडी लवकरच सुरु करण्यात येईल असं माझगाव गोदीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँप्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांची भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला

त्यापाठोपाठ चेन्नई आणि अजमेर विभागाचा निकाल सर्वोत्तम आहे शेअर चीनी मालावरील आयात कर वाढविण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिल्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये काल मोठी घसरण झाली

ट्रंप यांच्या विधानानंतर अमेरिका चीन दरम्यानच्या व्यापार वाटाघाटी फिसकटणार अशी भिती निर्माण झाली त्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटले गडचिरोली गडघिरोली जिल्ह्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी काल पुन्हा एका इसमाची हत्या केली एटापल्ली तालुक्यातल्या गट्टा जांभिया गावाजवळ ही घटना घडली शिरीष मंडल असं मृत इसमाचं नाव आहे भामरागड तालुक्यात मर्दहून इथ नक्षलवाद्यांनी रविवारीही एका इसमाची हत्या केली होती अकोला अकोल्यातल्या सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते किसनराव हुंडीवाले यांची काल हत्या झाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे गुन्हेगारांचा शोध सुरु करण्यात आला असून संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे अहमदनगर आंतरजातीय विवाह केल्यानं खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या पतीसह तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे यात गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा पूण्यात रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलावर पुण्यात ससून रुणालयात उपचार सुरू आहेत

अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या भानस हिवरा इथं यात्रेनिमित्त घोडा आणि बैलाच्या शर्यतीचं आयोजन केल्याबद्दल पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आयएमए प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायद्याची संपूर्ण फेररचना करावी अशी मागणी भारतीय वैद्यकिय परिषदेनं केली आहे

प्रत्येक प्रसुतितज्ञ आणि रेडियोलॉजिस्ट गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येसाठी दोषी आहे असं गृहित धरता येणार नाही असं स्पष्ट मत परिषदेचे अध्यक्ष शांतनू सेन यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केलं

अन्य एका अपघातात नाशिक जिल्ह्यात कळवण नांद्री रस्त्यावर काल एक वॅन उलटून एकजण ठार तर पाचजण जखमी झाले शिवजयंती कोल्हापर कोल्हापूर जिल्ह्यात पारपरिक पद्धतीने शिवजयंती काल साजरी करण्यात आली यानिमित्त सर्वत्र भगवे ध्वज शिवचरित्रावर आधारित देखावे मिरवणुका आणि पोवाडे यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण शिवमय झालं होतं हवामान राज्यात काल बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदलं गेलं